कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी रब्बी हंगामातून बफर साठा तयार केल्याची केंद्र सरकारची माहिती

भाजपा कोन्ग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये मुख्य चुरस असून लदाखचा राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश स्वतंत्र सांस्कृतिक ओळख जमीन आणि रोजगार हे या निवडणुकीमधील मुख्य मुद्दे आहेत या निवडणुकीत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होत आहे सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षारक्षक आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून रस्त्याचा मार्ग उपलब्ध नसलेल्या दोन केंद्रांवर हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं सामग्री पोहचवण्यात आली आहे

कोरोनामूळं होणाऱ्या मृत्युचं प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे भारताची एकूण लोकसंख्या पाहता केंद्र सरकारची चाचणीबाबतची धोरणं सुविधा आणि तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर केला गेल्याचं दिसून येत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

विशाखापट्टणम इथं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे या युद्धनौकेची रचना नौदलाच्याच नौदल रचना संचालनालयानं केली असून गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स या कंपनीनं तिची बांधणी केली आहे

यानिमित्त पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी द्र दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत दुर्गा पूजा हा प्रसंग दुष्ट शक्तीवर चांगल्या शक्तीचा झालेला विजय साजरा करण्याचा आहे असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे दरम्यान बांगलादेशचे अध्यक्ष एम अब्दुल हमीद यांनी दूर्गा पूजेनिमित्त लोकांना शुभेच्छा देताना हा धार्मिक नसून सामाजिक उत्सव असल्याचं म्हटलं आहे धर्म हा वैयक्तिक असतो पण सण सर्वांसाठी असतो हे जगभरातील उत्सवांमधून सिद्ध झालं असल्याचही ते म्हणाले बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही जनतेला दुर्गा पूजेच्या शुभेच्छा देताना हा वैश्विक उत्सव असल्याचं म्हटलं आहे

ही चाचणी घेणं अत्यंत सोपं असून परवडणाऱ्या किमतीत लोकांना त्याचा फायदा घेता येईल अस संशोधकांचं म्हणणं आहे या चाचणीचे निकाल एका तासात मिळतात हे निकाल एका मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे तयार केले जातात आयआयटीच्या संशोधकांनी ही चाचणी विकसीत करताना आयसीएमआरनं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन केलं कांदा बफर साठा कांद्याच्या रब्बी हंगामातून बफर साठा तयार केला असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बफर साठ्यातील कांदा देशातील प्रमुख बाजारांमध्ये तसंच केंद्रीय भांडार आणि एनसीसीएफ सारख्या घाऊक पुरवठादारांना उपलब्ध करून दिला जात आहे असं केंद्रानं सांगितलं कांदा राज्यांनाही पुरवला जात आहे स्थानिक बाजारामध्ये कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध रहावा यासाठी पूर्वतयारी म्हणून केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती कांदा दरवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण आणलं असलं तरी सध्या महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशात पावसामुळं खरीप पिकं साठवलेला कांदा आणि बी बियाणांचं नुकसान झालं आहे

दरम्यान भारतीय सनदी लेखापाल संस्था अर्थात आयसीएआय आणि न्यू जिनिवाची सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग अकाउन्टन्टस संस्था यांच्यातील सामंजस्य कराराला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली

गुगल इंटरनेट सर्च आणि जाहिरात स्पर्धेला हानी पोहचवल्याबद्दल अमेरिकेच्या न्याय विभागानं गुगल कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे ग्राहक इंटरनेटवर सर्च करत असताना इतर स्पर्धकांच्या आधी आपले सर्व टूल ठेवल्याचा गुगलवर आरोप ठेवण्यात आला आहे बाजारातील आपल्या सामर्थ्याचा बेकायदा वापर करत गुगलनं इतरांना अडचणीत आणल्याचंही आरोपात म्हटलं आहे

फ्रान्स बंदी शेख यासीन इस्लामवादी गटावर बंदी आणणार असल्याचं फ्रान्स सरकारनं आज जाहीर केलं गेल्या आठवड्यात इथल्या एका शिक्षकाच्या झालेल्या हत्येनंतर देशातील दहशतवादी यंत्रणा नष्ट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

पोलिसांनी त्याला गोळी घालून ठार केलं होतं नासा अवकाशयान अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या अवकाश यानानं बेन्नू या लघुग्रहाला काल पहाटे स्पर्श केला एका छोट्या मोटारीच्या आकाराच्या ओसायरीस रेक्स या यानानं आपल्या सौर मालेच्याही पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या लघुग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील खड्यांचे नमुने गोळा केले

तुमच्या प्रेमामुळं आणि आशीर्वादामूळं या कठीण काळातही बळ मिळाल्याचं सांगत संजय दत्त यानं चाहते मित्र परिवार आणि कुटुंबियांचे आभार मानले आहेत त्यानं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत सेबी भांडवली बाजार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याचं सिक्युरिटीज एक्स्वेंज अँड बोर्ड ऑफ इंडियाचे म्हणजेच सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी म्हटलं आहे त्यागी यांनी काल एका अर्थ विषयक परिषदेमध्ये दूर दृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला ते म्हणाले की केवळ मोठी गुंतवणूक आणि उच्च मूल्य समभाग असलेल्याच कंपन्या नाही तर छोट्या कंपन्याही आता पूर्वपदावर येत आहेत सेबीनं योग्य वेळी घेतलेल्या विविध निर्णयांमुळं बाजार सावरण्यास मदत झाल्याचंही ते म्हणाले

सध्या ते पापुआ न्यू गीनि इथं भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पहात आहेत त्यांच्या नव्या नियुक्तीबाबतचं निवेदन परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं आहे